उद्योगजगतातील नेतृत्व बँकिंग क्षेत्रातले प्रतिनिधी आणि शेतकरी संघटना यांच्यासोबत आज मुंबईत झालेल्या परिषदेत त्या बोलत होत्या सार्वजनिक क्षेत्रात गुंतवणूक करण्यावर केंद्रसरकारचा भर आहे

करांचं अधिक सुलभीकरण करण्याकडे सरकार लक्ष देत आहे कंपनी कायद्यासह विविध कायद्यात सुधारणा करुन आर्थिक गैरव्यवहारांना चाप लावला जात आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं एलआयसीमधे गुंतवणूक केलेल्यांनी चिंता करण्याचं कारण नाही प्राप्तीकराबाबत पर्यायी व्यवस्था उपलब्ध केली आहे त्याला कसा प्रतिसाद मिळतो याकडे सरकारचं लक्ष आहे असंही त्या म्हणाल्या

मुख्यमंत्री उद्घव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे शेतकारी कर्जमुकी योजनेचा आढावा धेण्यात आला अल्पावधीत या योजनेच्या अंमलबजावणी केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिका यांचं अभिनंदन केलं प्रशासनानं योजनेची तयारी युद्धपातळीवर केली

शेतक यांशी आत्मीयतेनं संवाद साधा त्यांचं म्हणणं ऐका अडचणी दूर करा असे निर्देशही त्यांनी दिले

ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते यासंदर्भातला प्रस्ताव तपासून त्यावर तीन महिन्यांमध्ये निर्णय द्यावा असे निर्देश उर्जा विभागाला दिले असल्याची माहितीही त्यांनी दिली याशिवाय राज्यातल्या शेतकऱ्यांना दिवसाही वीज पुरवठा व्हावा यासाठीचा प्रस्तावही अभ्यासला जाईल असंही राऊत यांनी सांगितलं व्हर्च्युअल क्लासरुमच्या माध्यमातून शिक्षणसंस्थांनी आधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असं आवाहन उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे ते आज मुंबईत विज्ञान संस्थेच्या वार्षिक पदवीदान समारंभात बोलत होते आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शहरी भागासह ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचा सेतू शिक्षण संस्थांनी तयार करावा त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या संशोधनाला चालना देत त्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी विद्यापीठ आणि संस्थांनी कटिबद्ध असलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारचा बंदर विभाग विशेष उपाययोजना करत आहे बंदर विकासमंत्री अस्लम शेख यांनी आज मुंबईत बातमीदारांना ही माहिती दिली राज्यसरकारच्या अखत्यारित येणा या प्रत्येक बंदरावर चीन आणि त्याच्या शेजारच्या देशांकडून येणा या जहाजांवरील कर्मचाऱ्यांची तपासणी केली जाणार आहे त्यासाठी वैद्यकीय अधिका यांची नियुक्ती केली आहे तपासणीनंतर संबंधित कर्मचा यांमधे कोरोनाची लक्षण जरी आढळली नाहीत तरी पुढच्या तपासणीसाठी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं जाईल असंही त्यांनी सांगितलं एअर डियाच्या विमानात प्रकृती बिघडल्यानं आज एका चीनी प्रवाशाला पुणे क्वे रुग्णालयात विशेष कक्षात दाखल केलं आहे दिल्लीहून पुण्याला येणा या विमानातून हा प्रवासी प्रवास करत होता विमानातच त्याला उलट्यांचा त्रास सुरु झाला कोरोना विषाणूच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर तातडीनं या प्रवाश्याला रुग्णालयात विशेष कक्षात दाखल केल्याचं एअर हियाच्या अधिका यानं सांगितलं त्याच्या रक्ताचे आणि लाळेचे नमुने तपासणीकरता राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत पाठवले आहेत अशी माहितीही त्यांनी दिली सांगली महानगरपालिकेच्या महापौर पदावर भाजपाच्या गीता सुतार निवडून आल्या आहेत त्यांनी काँप्रेस आघाडीच्या उमेदवार वर्षा निंबाळकर यांचा सात मतांनी पराभव केला उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे आनंदा देवमाने विजयी झाले आहेत अहमदनगर महानगरपालिका प्रभाग क्रमांक सहाच्या पोटनिवडणूकित भाजपच्या पल्लवी जाधव विजयी झाल्या जाधव यांनी महाविकास आघाडीच्या अनिता दळवी यांचा पराभव केला

या निवडणूकित अपक्ष उमेदवार यशवंत गादगे विजयी झाले आहेत

परभणी महानगर पालिकेच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसच्या खान शहनाजबी या विजयी झाल्या

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा आणि विधान सभा निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार याद्यांची पडताळणी तातडीनं पूर्ण करावी अशा सूचना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी दिल्या आहेत मतदार यादी पडताळणी कार्यक्रमासाठी सिंग यांनी जिल्हाधिकारी कार्यलयात आज नाशिक विभागाची आढावा बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते राज्यातल्या मिरतींमध्ये टप्प्याटप्प्यानं सीसीटीव्ही केंमेरे बसवले जातील असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं ते आज नागपूरमध्ये बातमीदीरांशी बोलत होते पहिल्या टप्प्यात मुंबई पुणे आणि नागपुरमध्ये याची सुरुवात होणार असून नंतर तिर शहरांमध्ये याची अंमलबजावणी होईल असं देशमुख यांनी सांगितलं राज्यातल्या आरोग्य केंद्रांमधे औषधाचा पुरवठा सुरळीत व्हावा या दृष्टीनं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मुंबईत हाफकीन संस्थेत आढावा बैठक घेतली आरोग्य विभागाला लागणारी औषधं आणि उपकरणं यांची मागणी यादी या महिना अखेरीपर्यंत हाफकिनच्या खरेदी कक्षाकडे द्यावी असं निर्देश त्यांनी दिले महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याचं केंद्रीय कृषी राज्य मंत्री पुरूषोत्तम रुपाला यांनी आज राज्यसभेत प्रश्रोत्तराच्या तासात सांगितलं शेतकरी आत्महत्यासंदर्भात आज झालेल्या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदा माजिद मेमन यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते

यामागच्या कारणांचा मागोवा घेऊन त्यावर उपाय शोधण्यासाठी शेतकरी आणि शेतक यांच्या प्रतिनिधींबरोबर केंद्रसरकार संवाद साधेल असं रुपाला यांनी म्हटलं आहे लातूर धिं आज विभागीय महसूल आणि क्रीडा तसंच सांस्कृतिक स्पर्धांचं उद्घाटन जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्या हस्ते झालं

हिगणघाट येथील जळीत प्रकरणाच्या खटल्यात सरकारी वकील उज्वल निकम यांची नेमणूक केल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटर द्वारे दिली आहे

रत्नागिरी जिल्ह्यात दापोली खेड मार्गावर आज डम्परनं धडक दिल्यानं दोघे दुचाकीस्वार जागीच ठार झाले दापोली खेड मार्गावरच्या कुये घाटीत एका अवघड वळणावर चिन्याची वाहतूक करणाऱ्या या डंपरनं द्चाकीला धडक दिली त्यानंतर काही अंतरावर जाऊन डम्परही उलटला नाशिक जिल्ह्यात कांदा निर्यातीला परवानगी मिळावी यासाठी आज लासलगाव ॐ विविध शेतकरी संघटनांनी बाजार समितीच्या आवारात जलकृभावर चढून आंदोलन केलं दरम्यान अध्या तासाच्या आंदोलनानंतर पोलिसांनी मध्यस्थी केल्याने आंदोलन मागे घेण्यात आलं पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेची थकीत रक्कम चूकवण्यासाठी हाऊसिंग डेव्हलपमेंट आणि ऊ्रास्ट्र्क्चर लिमिटेड या दिवाळखोर कंपनीच्या विक्रीचे निर्देश देणा या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आज सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली